त लडाखमध्ये भारताच्या जमिनीवर नजर ठेवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळालं पंतप्रधान नरेंद्र मोदी

राज्याच्या अन्य भागात मात्र टाळेबंद हळूहळू कमी केली जाईल असं ते म्हणाले काल सामाजिक माध्यमांवरुन जनतेला संबोधित करताना ते बोलत होते टाळेबंदी अधिक वाढू नये हे जनतेच्याच हातात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं

गर्दी झाली आणि कोरोना विषाणूचे रुग्ण वाढल्यास त्या भागात कडक टाळेबंदी लावण्याचा इशाराही त्यांनी दिला केवळ आर्थिक चक्र सुरु करण्यासाठी राज्यात मिशन बिगिन अगेन सुरु केलं असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केल कोरोना रुग्णावरील उपचारांना आपण कुठेही कमी पडत नसल्याचं सांगतांना जी जी औषधं यासाठी सुचवली जात आहेत ती उपलब्ध करून घेऊन रुग्णांवर उपचार केले जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं प्लाझ्मा थेरपीनं नव्वद टक्के रुग्ण बरे होत असून या थेरपीचा सर्वाधिक वापर महाराष्ट्रात होत असल्याचं ते म्हणाले कोरोना विषाणू मुक्त झालेल्या रुग्णांनी अॅण्टीबॉडिज तयार झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत यशस्वी झालेली योजना आता राज्यभर राबवली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली

लडाखमध्ये भारताच्या जमिनीवर नजर ठेवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान काल देशवासियांशी संवाद साधत होते

भारत मित्रत्वाच्या भावेनेचा आदर करतो त्याचबरोबर आपल्या शत्रुंना चोख उत्तर देण्यासही सक्षम आहे असं पंतप्रधान म्हणाले कोरोना विषाणू प्रादर्भावामूळे लागू करण्यात आलेली टाळेबंदी उठवण्यात येत असताना आपण या विषाणूला हरवणं तसंच अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करणं या दोन गोष्टींवर भर द्यायला हवा असं ते म्हणाले टाळेबंदी उठवली जात असताना आपण अधिक सावध रहायला हवं असं त्यांनी नमूद केलं स्वावलंबित्वाकडे वाटचाल करताना स्थानिक वस्तूंच्या खरेदीचा आग्रह धरला पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले

संकटांची मालिका जरी आली तरी धीराने त्यावर मात करुन उभं राहणं ही भारताची संस्कृती आहे असं सांगून पंतप्रधानांनी कृषी कोळसा खाणी अशा विविध विषयांत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांची माहीती दिली निसर्गाच्या रक्षणासाठी पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकसहभाग आवश्यक आहे त्यामुळे यंदा गणेशोत्सवात पर्यावरण स्नेही मूर्ती आणि विसर्जनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी केलं

सध्या सुरु असलेल्या विशेष रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

यामध्ये पाच महिला आणि चार प्रूषांचा समावेश आहे हे सर्व रुग्ण सिटी चौक सादात नगर रामकृष्ण नगर सिडको एन सेवन सिडको एन बारा टीव्ही सेंटर चौक तसंच सिल्लेखाना भागातले होते याशिवाय दोन रुग्ण वैजापूरचे तर एक रुग्ण खुलताबादचा होता

शहरातल्या शामनगर खंडोबा गल्ली पाच नंबर चौक तसंच एक व्यक्ती उमरगा तालुक्यातल्या बलसुरचा रहिवाशी आहे याशिवाय सात जण हे उदगीरमधले आहेत दरम्यान लातूर तालुक्यातल्या धानोरा इथं दोन विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानंतर ग्रामस्थांनी काल आणि आज असे दोन दिवस जनता संचारबंदी पाळून आपले व्यवहार पूर्णतः बंद ठेवले आहेत दोन दिवसांपूर्वी हे रुग्ण आढळले होते

परभणी शहरात दोन तर जिंतूर आणि सोनपेठ इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल हे आदेश जारी केले

यापैकी दोघे जण हे भूम तालुक्यातल्या इडा इथले रहिवाशी आहेत ते दोघेही अगोदरच्या बाधित रुग्णाच्या संपर्कातले आहेत अन्य एक रुग्ण हा परंडा तालुक्यातल्या नालगावचा रहिवाशी आहे

मन्नास पिंपरी ताकतोडा केंद्रा बुद्रक आणि लिंगपिंपरी या गावचे रहिवाशी असलेले हे रुग्ण सध्या सेनगावच्या विलगीकरण कक्षात आहेत दरम्यान हिंगोली आणि कळमन्रीचा प्रत्येकी एक आणि राज्य राखीव पोलिस दलाचा एक जवान असे तिघेजण उपचारानंतर बरे झाल्यानं काल त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

नांदेड आणि लोहा शहरातला प्रत्येकी एक रुग्ण आहे

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी काल ही माहिती दिली या पुलांवरून केवळ रुग्णवाहिकेला परवानगी असणार आहे नवीन जालन्यामध्ये कोरोना विषाणू बाधितांची संख्या अधिक असून तुलनेनं जुन्या जालन्यामध्ये बाधितांची संख्या कमी आहे नागरिकांनी या दोन्ही भागात विनाकारण होणारं स्थलांतर टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

त्यामुळे या औषधांचा साठा राज्यात कोठेही आढळल्यास त्यावर कारवाई केली जाईल असा इशारा ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे ते काल सांगली इथं वार्ताहरांशी बोलत होते

चैतन्य यांनी काल पाहणी केली प्रयोगशाळा उभारणीचं काम तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मधुकर राठोड यांना दिल्या

यामध्ये पैठणचं संत एकनाथ महाराज संस्थान संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर सासवडचं सोपानदेव महाराज संस्थान संत मुक्ताबाई म्क्ताईनगर विठ्ठल रुक्माई संस्थान कौंडिण्यपूर अमरावती तसंच संत तुकाराम महाराज देहू संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी संत नामदेव महाराज सोलापूर संत निळोबाराय संस्थान पिंपळनेर इथल्या पादकांचा यात समावेश आहे कोरोना विषाणूच्या साथीमुळे अटी शर्थींसह प्रमुख संस्थानच्या पादुकांना पंढरपूरला जाण्याची परवानगी मिळाली आहे

संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांना या मुद्दावर पत्र पाठवण्यात आलं आहे संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडून बँकांना या संदर्भात स्पष्ट निर्देश मिळावेत त्या अभावी या खातेदारांना पीक कर्ज वितरण करता येत नसल्यानं मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल कोल्हाप्रमध्ये ही माहिती दिली कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून संसर्ग नियंत्रणात येताच ही प्रक्रिया राबवली जाईल असं देशम्ख म्हणाले

अकादमीस्थान फाऊंडेशन या उच्चशिक्षण संस्थांमधल्या शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या ऑनलाईन अध्यापनाकरता नव यूगातील साधने या विषयावरच्या ऑनलाईन चर्चासत्रात ते काल बोलत होते मात्र नवे तंत्रज्ञान सुसंवादी प्रमाणित आणि व्यवहार्य आहे का याचा देखील साकल्याने विचार करणं आवश्यक असल्याचं मत राज्यपालांनी व्यक्त केलं

जलिल यांची काल घाटी प्रशासनासोबत बैठक झाली त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या नियोजनामध्ये सुधारणा व्हावी जबाबदारी निश्चित करावी यासाठी या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन औषधं आणावे लागतात याबाबत चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि घाटीच्या अधिष्ठातांना देण्यात आल्याचं विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी या बैठकीत सांगितलं

मुदखेड तालुक्यातल्या कॉंग्रेस पक्षाच्या त्या जेष्ठ महिला कार्यकर्त्या होत्या कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांनी जानेवारी महिन्यात मृदखेड पंचायत समिती सभापती पदाचा राजीनामा दिला होता त्यांच्या पार्थिवावर डोणगाव या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले

ते काल संगमनेर इथं वार्ताहरांशी बोलत होते चीन प्रकरणात पंतप्रधान जनतेची दिशाभूल करत असून त्यांनी जनतेला याबाबत सविस्तर माहिती द्यायला पाहिजे अशी मागणी थोरात यांनी केली आहे

पूर्णा मानवत तालुक्यात चांगला पाऊस झाला गंगाखेड शहरासह परिसरातल्या काही भागात काल दुपारी पाऊस झाला

तालुक्यातल्या अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असून शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे

जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांनी काल या अनुषंगानं एक शुद्धीपत्रक जारी केलं पोलिस विभाग महानगरपालिका आणि संबंधित शासकीय कार्यालयाच्या प्रमुखांना कारवाईचे आदेश बहाल केले आहेत

राज्य सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं पालन करुन हे सलून सुरु करण्यात आले आहेत

याबाबत बोलताना रामनगरी या प्रसिध्द सलूनचे मालक सूनील तुरपुरते म्हणाले शासनाने घालून दिलेल्या नियमान्सार सर्व आम्ही खबरदारी घेत आहोत आणि दकानाचं काम सगळं सॅनिटाईजचा वापर करून निर्जंत्रक करून दकानाचं काम सुरू असेल

अरूण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर

याप्रकरणी तिघा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या शिबिरात अनेक विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग घेतला

पुण्याची गो ग्रीन संस्था आणि हरीत बाभळगाव ग्र्पच्यावतीनं हा उपक्रम राबवण्यात आला

रत्नाकर गुट्टे यांनी कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी काम करणारे सरपंच आणि पोलीस पाटील यांचा काल सत्कार केला